हा एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा सर्वाधिक आकडा आहे

कोरोनाच्या चाचण्या अधिक जलदगतीनं करता याव्यात यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशनची अट रद्द केली आहे

दरम्यान जिल्ह्यात पाच रुग्णांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला

दरम्यान आज अकरा जणांना उपचारानंतर प्रकृती स्धारल्यानं स्टी देण्यात आली कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी आय्र्वेद आणि य्नानी उपचार तज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करून टास्क फोर्सकडे दिल्या तर त्याच्या मदतीनं एकात्मिक औषधोपचार विकसित करता येतील असं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यातल्या विविध उपचारपदधतींच्या तजांबरोबर तसंच वैदयकीय व्यावसायिकांच्या प्रतिनिधींशी काल मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आणि आय़ष उपचारासाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉ तात्याराव लहाने यावेळी उपस्थित होते या संकट काळात आर्यवेद आणि यूनानी औषधोपचाराचं महत्व जगाला पटवून देण्याची संधी असल्याचं म्ख्यमत्र्यांनी यावेळी सांगितलं

जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी आज ही माहिती दिली या काळात औषध द्कानं आणि वैद्यकीय सेवा स्रू राहतील मात्र किराणा द्कानं आणि अन्य अस्थापना बंद राहतील तसंच सर्व खासगी वाहनांना प्रतिबंध राहील असं ते यावेळी म्हणाले यवतमाळ जिल्ह्याच्या प्सद आणि दिग्रस तालुक्यात अर्धवेळ टाळेबंदी असतानाही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे त्याम्ळे या दोन्ही ताल्क्यांमधे सात दिवस संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे

या काळात आरोग्य सेवेसह काही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद राहील नागरिकांनी घरीच थांबून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे कोरोनाबाधिंतांच्या तसंच संशयित रुग्णांच्या प्रक़तीची नोंद ठेवता येणारं एक उपकरण अखिल भारतीय आय्र्विज्ञान संस्था नागपूर भारतीय औद्योगिक संस्था जोधप्र आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागप्र यांनी संय्क्तरीत्या तयार केलं आहे भारतीय आय्र्विज्ञान संस्था नागप्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर प्रथमेश कांबळे यांचा यांच्या संकल्पनेतून तयार झालेलं हे उपकरण घड्याळाप्रमाणे मनगटावर बांधता येते त्याच्या सहाय्यानं रुग्णाच्या शरीराचं तापमान श्वसनाची गती नाडीचे ठोके तसंच शरीरातलं प्राणवायुचं प्रमाण याची नोंद ठेवता येते रुग्णावर वैदयकीय उपचार करताना या नोंदी महत्वपूर्ण ठरतात यासोबतच रुग्णानं कंटेनमेंट झोनच्या सीमेचं उल्लंघन केलं तर हे उपकरण आवाज करून संकेतही देतं या उपकरणाम्ळे रुग्णांवर लक्ष ठेवणं सोपं होईल असं अखिल भारतीय आय्र्विज्ञान संस्था नागपूरच्या प्रम्ख डॉ विभा दत्त यांनी सांगितलं

पात्र स्थलांतरित मजूर क्ठल्याही ठिकाणी असले तरी त्यांना वैद्यकीय लाभ घेता येतील असं कामगार राज्य विमा महामंडळानं आज घोषित केलं

अंगणवाडी सेविकांना सेवानिवृतीनंतर दिल्या जाणाऱ्या विम्याच्या रकमेचा धनादेश निवृतीच्या दिवशीच त्यांना तात्काळ देता येईल अशी प्रक्रिया राबवावी असे स्पष्ट निर्देश महिला आणि बालविकास मंत्री एड

मात्र ती बऱ्याचं विलंबाने मिळते अशा तक्रारी अॅड ठाकूर यांच्याकडे आल्या होत्या त्यावर त्यांनी आज म्ंबईत आय्र्विमा महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली आणि त्यात हे निर्देश दिले सध्या प्रलंबित असलेली विमा प्रकरणं देखील महिनाभरात निकाली काढावीत अशी मागणीही त्यांनी केली

कामावर जाण्यासाठी प्रेशी एस टी बस सेवा उपलब्ध होत नसल्यानं संतापलेल्या प्रवाशांनी आज पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा स्थानकात रेल रोको आंदोलन केलं गेले दोन दिवस नालासोपारा इथल्या एस टी बस स्थानकातून कमी गाड्या सोडल्या जात असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत उद्यापासून बस सेवा सुरळीत होईल असं आश्वासन मिळाल्यावर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतलं गडचिरोली जिल्ह्यात क्भी आणि माडेमूल या गावांदरम्यानच्या पोटफोडी नदीवर पूल बांधण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत पावसाळ्यात पोटफोडी नदीला पूर आल्यावर या भागातल्या गावांचा अन्य गावांशी संपर्क तुटतो विध्यार्थाना शाळा महाविद्यालयात जाता येत नाही तसंच आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत त्याम्ळे नदीवर पूल बांधावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक ही एक विश्वासार्ह आणि मजब्त संस्था असून त्याचं श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जात असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या कॅग कार्यालयाच्या आवारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्याचं उपराष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण झालं त्याप्रसंगी ते बोलत होते बाबासाहेबांच्या स्वप्नान्सार कॅग फक्त जनतेच्या पैशाच्या हिशोबाची जबाबदारी घेत नाही तर जनतेचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणूनही काम करत असल्याच ते म्हणाले नांदेड जिल्ह्यातल्या डॉ

यंदाच्या पावसाळ्यात धरण पूर्ण भरल्यापासून तिसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग केला जात आहे

येत्या दोन दिवसांत राज्यात बहतेक सर्व ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या काळात राज्यात त्रळक ठिकाणी म्सळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे